पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत आहेत यात ही सूचना करण्यात आली आहे कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठीच्या प्ढच्या धोरणांसह येत्या तीन मे नंतर टाळेबंदी टप्प्या टप्प्यानं कशी मागं घेता येईल याबाबत हा संवाद सुरू आहे भारतीय रिझर्व बँकेनं म्यूच्यूअल फंडांकरता रोकडात रुपांतर करण्याची विशेष सुविधेची घोषणा केली आहे म्यूच्यूअल फंडांसाठी पन्नास हजार कोटी रुपयांचं रोकडात रुपांतर करण्याची सुलभता या अंतर्गत देण्यात आली आहे

लष्कराच्या प्रवक्त्यानं ही माहिती दिली

या ठिकाणी अद्याप कारवाई सुरू असल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली आहे

जिल्ह्यातील कोरोना विषाणूबाधितांची संख्या आता अकरा झाली आहे हे चार रुग्ण राज्य राखीव पोलिस दलाचे जवान असून त्यांना या दलाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं होतं

त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यांना या विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे या विषाणूची बाधा झालेल्या अकरा जवानांमधे दहा जवान हिंगोलीचे आणि एक जालना इथला असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्वतंत्र कक्षात उपचार सुरु असून सर्वांची प्रक्रती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे

या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत हा रुग्ण रहात असलेला परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे नांदेड शहरातील नागरिकांनी घरातच राहून या विषाणूविरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी केलं आहे

जिल्ह्यातील एकमेव बाधीत रुग्णाचा दुसरा तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असून तो यातून बरा झाल्याचं स्पष्ट झालं आहे

या परिवारानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच हजार रुपयांचा धनादेश ज्येष्ठ सैनिकांच्या हस्ते तहसीलदारांकडे सुपूर्द केला

या सर्व गाड्या आज रात्री भाविकांना घेऊन पंजाबकडे रवाना होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मुस्लिम बांधवानी आपल्या घरातच नमाज अदा करावी तसंच रोजा सोडण्यासाठी लागणारी फळं आणि इतर वस्तू सकाळी सात ते अकरा या वेळेतच सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून खरेदी कराव्यात असं आवाहन या अंतर्गत पोलिसांच्या वाहनाचा उपयोग करून केलं जात आहे

तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले या विषाणूच्या प्रादुर्भावातून मुक्त झाल्यानंतर या मुलीला काल टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून सुटी देण्यात आली

सर्वांनी मास्क वापरणं गरजेचं असून त्याद्वारे याचा प्रादुर्भाव होणार नाही असा संदेश यामाध्यमातून देण्यात येत आहे